राज्यसभेत मात्र भाजपचं संख्याबळ एकशे पाच एवढं असून बहमतासाठी भाजपला पंधरा सदस्यांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे

पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तानातल्या हिंदू शीख बौद्ध जैन पारशी आणि ख्रिश्चन शरणागतांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद या विधेयकात आहे मात्र श्रीलंकेतून आलेल्या सुमारे एक लाखावर तमिळ शरणागतांनाही भारतीय नागरिकत्व द्यावं अशी मागणी आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी सरकारकडे केली आहे गेल्या सुमारे तीन दशकांपासून हे शरणागत भारतात राहत असल्याकडे रविशंकर यांनी सरकारचं लक्ष वेधलं

नागरिकत्वाच्या आधारावर धर्माची विभागणी बंद करण्याच्या घोषणा हे सदस्य देत होते या प्रकरणाला आपला पक्ष जनतेसमोर आणेल असं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते पी आर नटराजन यांनी यावेळी सांगितलं

ते लोकसभेत शून्य काळात बोलत होते भाजपचे अहमदनगरचे खासदार सुजय विखे पाटील यांनी भारतमाला प्रकल्पांतर्गत अहमदनगर जिल्ह्यात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामांकडे सरकारचं लक्ष वेधलं या कामाला गती मिळावी यासाठी लष्कराकडून भू संपादनाची परवानगी मिळवून देण्याची मागणी विखे पाटील यांनी केली शिवसेनेचे ब्लडाण्याचे खासदार प्रताप जाधव यांनी बुलडाणा जिल्ह्यात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांना गती द्यावी आणि कामच्कार कंत्राटदार बदलून देण्याची मागणी केली चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांनी इथल्या औष्णिक वीज निर्मिती उद्योगामुळे होत असलेल्या प्रद्षणाकडे सदनाचं लक्ष वेधलं या प्रकल्पाची उंची मानकान्सार वाढवण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली

मानवाधिकारांच्या बाजून उभे युवक हे यंदाच्या दिवसाचा विषय आहे जगभरातल्या युवकांना मानवाधिकाराच्या प्रति जागरूक करणं हा याचा उद्देश्य आहे व्यावहारिक पातळीवर मानवाधिकार प्रभावीपणे मजबूत करणं हे सामाजाचं सामुहिक कार्य असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे ते आज नवी दिल्ली इथं मानवाधिकार दिवसाच्या अनुषंगानं आयोजित कार्यक्रमात बोलत होते महिलांवरील अत्याचाराच्या घटना सध्या देशाच्या अनेक भागातून समोर आल्या असल्याचं ते म्हणाले लोकांनी आपल्या आधिकारांचा वापर करायला हवा असं मतही राष्ट्रपतींनी व्यक्त केलं

ते काल नवी दिल्ली इथं फिक्की तर्फे आयोजित शालेय शिक्षण या विषयावरील परिषदेत बोलत होते शिक्षणाचा उपयोग केवळ रोजगार मिळवून देण्यासाठी न होता व्यक्तीचं सक्षमीकरण आणि ज्ञानप्राप्तीसाठी देखील व्हायला हवा असं सांगून रोजगारासाठी आवश्यक कौशल्य उपलब्ध नसल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली

बँकेनं काल ही घोषणा केली हे नवे दर आजपासून लागू होणार आहेत या आर्थिक वर्षात स्टेट बँकेनं आठव्यांदा एमसीएलआरमध्ये कपात केली आहे

पंजाबराव देशमुख क्रषी विद्यापीठानं केलं आहे गेल्या दोन ते तीन वर्षापासून विदर्भात कापूस उत्पादक पट्ट्यात गुलाबी बोंड अळीच्या प्राद्र्भावामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे यंदाही विदर्भाच्या काही भागात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आढळला त्यामुळे कपाशीला अतिरिक्त खतं आणि पाणी देऊन हंगाम फेब्रवारीपर्यंत वाढवू नये असं कृषी विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागानं सांगितलं आहे